गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभतविरोधकांच्या गदारोळातच या संदर्भातला ठराव मांडला

हा केलम काढून टाकावं या विचाराला सहमती असली तरी कोणत्याही राजकीय पक्षाकडळि निर्णय घण्याची उंछाशक्ती नव्हती असं मत शहा यांनी व्यक्त कलि प्रस्तावावरच्या चर्चेत सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन गृहमंत्र्यांनी कलि

दश्विच्या श्विहासातला हा काळा दिवस असल्याचं तम्हिणालश्व जम्मू कश्मीरमधश्रिकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दृष्ट्यासाठी हश्रिधग्रक महत्त्वाची भूमिका बजावलअसं टीडीपीचक्रि उविंद्रकुमार म्हणालआ विधाक्रामुळक्राश्मिरात शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला गती मिळल्वि अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचस्विशील कुमार गुप्ता यांनी व्यक्त कल्वी तृणमुल काँग्रद्व मात्र या विधयकाला विरोध कला आह संसदीय लोकशाहीतला हा काळा दिवस असून हप्रिकल घटनाबाह्य असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या डरक्कीओब्रियन यांनी व्यक्त कली हा निर्णय सरकारनं तेक्या घाईनं का घरिमा असा सवाल समाजवादी पार्टीच्या रामगोपाल यादव यांनी उपस्थित कला

मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल काम करतील

डी पी च्या राज्यसभक्क्या दोन सदस्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न कला त्यानंतर या दोघांनीही सभागृहातून निघून जावं असं राज्यसभघ सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं सरकारच्या या निर्णयाचा निषधव्यक्त करण्यासाठी पीडीपी च्या सदस्यांनी प्रत फाडून टाकण्याचा प्रयत्न कला काँग्रस्प्रेख्रिसदार गुलाम नबी आझाद यांनी पीडीपीच्या सदस्यांच्या या कृत्याचा निषद्धकला असून काँग्रस्तकोणत्याही परिस्थितीत संविधानाचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहा प्ररंतु भाजपनं आज संविधानाची हत्या कल्याचा आरोप आझाद यांनी कल्ला

या विधयक्रिानं व्यावसायिक सरोगसीला निर्बंध घातलञाहप्त मात्र परोपकाराच्या भावनसून कलिखा सरोगसीला मान्यता दिली आहा गा विधाक्तानं सरोगसीची व्याख्या स्पष्ट क्वी आह आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी हविधाक्त लोकसभक्त मांडल त्यावछी तम्हिणाल की सरोगसीवर परिणामकारक नियंत्रण आणण्याचा या विधस्काचा हत्तू आह ट्रान्सजेंडर अर्थात मिश्र लिंगभाव असलखिा व्यक्तींच्या अधिकारांचं रक्षण करणारं विध्यक्क आज लोकसभ मंजूर झालं या व्यक्तींच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी करायच्या उपाययोजनांचा यात समावध्या आहा आवाजी मतदानानं हा प्रिध्यक्त मंजूर झालं त्यावछी काँग्रस्त्री सिदस्य अधिर रंजन चौधरी यांनी मांडलख्खा स्थगन प्रस्तावावर त्यांना बोलू न दिल्याबद्दल काही विरोधी पक्ष सदस्यांचा गदारोळ सुरू होता

काल अदीब यांना मालदिवची राजधानी माला धिं आण्ण्यात आलं